प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाअध्यक्ष अमित शहा काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसंच बसपा अध्यक्ष मायावती अशा सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा या टप्प्यात होणार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार देशातल्या जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

सबका साथ सबका विकास या सिद्धांतानुसार सरकारी योजनांचा लाभ सगळ्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय मिळत असल्याचं मोदी यांनी सांगितलं आपलं सरकार दहशतवाद भ्रष्टाचार आणि गरीबी हटवण्यासाठी वचनबद्ध आहे मात्र विरोधी पक्ष आपलं सरकार हटवण्याची गोष्ट करत आहे असं ते म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर एक महान अर्थतज्ञ लेखक आणि समाजसुधारक होते संविधानामुळेच आज वंचित आणि शोषित वर्गांची व्यक्ती राष्ट्रपतीपदी असून उपराष्ट्रपती शेतकरी कुटुंबातले तर एक चहा विकणारी व्यक्ती प्रधानमंत्री असल्याचं मोदी यांनी सांगितलं दरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी आसाममधल्या सिलचर श्वे रोड शो केला कश्मीरी पंडितांना पुन्हा कश्मीरात त्यांच्या मूळ ठिकाणी वसवण्याबाबत भाजपा बांधील असून त्या दिशेनं काम सुरु केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज कथुआ श्वं आयोजित सभेत बोलत होते काँग्रेसच्या धोरणांमुळेच कश्मीरी पंडितांना निर्वासित व्हावं लागलं याला काँग्रेसची धोरणं जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला काँग्रेस नध्मिल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांची भारत विरोधी भूमिका त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांमधून लोकांच्या समोर आली आहे

कश्मीरच्या तीन पिढया दोन राजकीय घराण्यांनी बरबाद केल्या असा आरोप करत ते म्हणाले की घराणेशाहीचं सरकार हा लोकशाहीला असलेला सर्वात मोठा धोका आहे जिक्ट्रॉनिक मतदानयंत्रांमधल्या बिघाडाबाबत निवडणूक आयोगाकडून पुरेशा प्रमाणात उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत हा आरोप केला निवडणूक आयोगाचा निःपक्षपातीपणा पणाला लागला आहे असं नायडू म्हणाले तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांनंतर त्रैक्ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत बरेच प्रश्न निर्माण झाल्याचं अभिषेक सिंघवी म्हणाले प्रत्यक्ष पाहणी न करताच लाखो मतदारांची नावं मतदारयादीतून ऑनलाईन काढून टाकल्याचा गंभीर आरोपही सिंघवी यांनी केला यासंदर्भात विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगून मतदानयंत्रांमधल्या त्रुटींबाबत देशभरात मोहीम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या वार्ताहर परिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सुधाकर रेड्डी दिल्लीचे मुख्यमंत्री अरुण केजरीवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते निलोत्पल बसू तसंच जनता दल एस चे आणि समाजवादी पार्टीचे नेतेही उपस्थित होते लोकसभा निवडणुकांसाठी भाजपानं आणखी सहा उमेदवारांची यादी आज जाहीर केली हरयाणातल्या रोहतकमधून अरविंद शर्मा तर हिसार लोकसभा मतदारसंघातून ब्रिजेंद्र सिंग यांना उमेदवारी दिली आहे मध्यप्रदेशातल्या खजुराहो मतदारसंघातून बिष्णू दत्त शर्मा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे

मतदानाच्या आदल्या दिवशी नक्षलवाद्यांनी गट्टा गावानजीक भूसुरुंगस्फोट घडवल्यानं संबंधित मतदान केंद्रांपर्यंत मतदान पथके पोहचू शकली नव्हती त्यामुळे चार ठिकाणी मतदान झालं नव्हतं

लोकसभा निवडणुका सुरु असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सुरु असलेल्या आयकर विभागाच्या धाड सत्राबाबत काँग्रेसनं प्रश्रचिन्ह उपस्थित केलं आहे भारतीय जनता पक्ष निवडणुकीदरम्यान खर्च करत असलेल्या मोठया रकमांबाबत पक्षानं जाहीर खुलासा करावा अशी मागणी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली आहे राफेल करारासंदर्भात फ्रान्सच्या माजी प्रधानमंत्र्यांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चर्चेचा तपशील जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली आयुष्यमान भारत पीएम किसान आणि ग्रामीण विद्युतीकरण सारख्या सामाजिक क्षेत्रातल्या योजनांमधे मोदी सरकारनं मोठं यश मिळावल्याचं निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी सांगितलं आहे सरकारनं भ्रष्टाचाराला आळा घालण्यातही अभूतपूर्व यश मिळवल्याचं त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं वस्तू आणि सेवा कर दिवाळखोरी विधेयक आणि थेट लाभ हस्तांतरण योजनांची अंमलबजावणी या रालोआ सरकारनं केलेल्या तीन मुख्य आर्थिक सुधारणा असल्याचं पानगरिया यांनी सांगितलं

या हल्ल्याचा कट जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेनं रचला होता आणि त्यात पाच जवान शहीद झाले होते तर यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते या हल्ल्याचा रेशी हा मुख्य सूत्रधार होता या हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना आश्रय द्यायची तसंच त्यांना घटनास्थळापर्यंत पोचवायची जबाबदारी रेशीवर सोपवली होती जैश ए मोहम्मदचा ठार झालेला दहशतवादी आणि कमांडर नूर मोहम्मद तांत्रे याचा रेशी हा जवळचा साथीदार होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना आदरांजली वाहिली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसद भवनातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन तसंच थावरचंद गहलोत रामदास आठवले विजय संपाला विजय गोयल या मंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष करुन वंचित वर्गासह शेतकरी कामगार आणि विशेष करून महिलांना समान हक्क मिळवून दिले जनतेनं बाबासाहेबांच्या विचारानं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं असं आवाहन राष्ट्रपतींनी जनतेला केलं आहे बाबासाहेब हे थोर समाजसुधारक कायदेपंडित आणि अद्वितीय विद्वान होते सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी चळवळ केली शिक्षणातूनच महिलांचं सक्षमीकरण होईल असा त्यांचा अढळ विश्वास होता त्यामुळेच लोकांच्या हक्काचे ते उद्गाते ठरले असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे प्रणेते होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात नागपूरची दीक्षाभूमी आणि दादरच्या चैत्यभूमीवर लाखो आंबेडकर अनुयायांनी मिरवणुक काढून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली राज्यात सर्वत्र विविध सामाजिक सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बैसाखी उडिया नव वर्ष महा विशुबा संक्रांती आणि पुंथाडू तामिळ नव वर्षानिमित्तानं देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत येत्या काही दिवसांत देशातले लोक वेगवेगळे सण उत्सव साजरे करतील आणि त्या माध्यमातून विविधतेतून एकतेच्या आयोजनाबरोबरचं सद्गाव आणि बंधुत्वाचं दर्शन घडवतील असं त्यांनी म्हटलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात या निमित्तानं आनंद आणि सुख समृद्धी येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली भारतीय तटरक्षक दलानं पोरबंदर किनाऱ्यानजिक आठ मच्छिमारांची सुटका केली

केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा निवृत्ती जाहीर केली आहे भाजपानं चौधरी बिरेंदर सिंग यांचे पुत्र ब्रिजेंद्र सिंग यांना हरयाणातल्या हिसार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे

देशाचा जलद गतीने विकास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करतील असा विश्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातील निलंगा धि बोलताना व्यक्त केला यावेळी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील खासदार डॉ विकास महात्मे माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर आदि उपस्थित होते आपल्या भाषणात रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले की रेल्वेच्या प्तिहासात प्रथमच दोन महिन्यात निर्णय आणि दोनच महिन्यात भुमीपुजन करुन कामाला सुरुवात करणाचा प्रकल्प म्हणजे लातूरच्या कोच फक्ट्रीीच आहे